तत्पूर्वी आज सकाळी मोदी यांनी आयसरच्या योगा केंद्रात येऊन परिषदेला उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधींसमवेत योगासने केली या परिषदेत आज मोदी यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं

प्ण्यात राजभवन इथं राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारभ करण्यात आला यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला लोणावळ्यातल्या भारतीय नौदलाच्या आय एन एस शिवाजी इथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने आज स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली

तर लोणावळा नगरपालिका आणि क्रवंडे ग्रामपंचायत यांनीही या अभियानात सहभाग नोंदवला

त्यानिमित्त पुण्यातल्या आर्मी पल्बिक स्कूलमध्ये आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यानिमित्त प्रशालेतील मुलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली विदयार्थांनी प्रशालेतील परिसर तसच घोरपडी परिसरातील प्लास्टीकच्या कच याचीदेखील साफसफाई केली विद्यार्थीनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि त्यांच्यामध्ये स्वच्छतेची सवय लागावी असा उददेश हि मोहीम राबवण्यामागे असल्याचे प्राचार्या बिनिता पुणेकर यांनी यावेळी सांगितलं वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी पूणे शाखेच्यावतीने करदात्याकडून नवीन जी एस टी परतावा अभिप्राय कार्यक्रमाचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले होते वस्तू आणि सेवा कर पुणे कार्यालयाच्या प्रधान आयुक्त कृष्णा मिश्रा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर यांनी आणलेल्या सबका विश्वास कर विवाद निवारण योजना याविषयी यावेळी माहिती देण्यात आली

राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकरच पूणे नाशिक आणि पूणे कोल्हापूर मार्गावर विजेवर चालणाऱ्या ई बस सुरु केल्या जाणार आहेत या बसची प्रणे मुंबई मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली असून महामंडळानं या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई आणि औरंगाबाद मार्गावरदेखील ही सेवा सुरु होणार आहे वातानुकूलित असणाऱ्या या बसचं शिवाई असं नामकरण करण्यात आलं आहे

सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठाच्या आंतरशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉक्टर संजीव सोनावणे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे सोनावणे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत डेक्कन जिमखाना इथं सुरु असलेल्या कुमार गटाच्या आयटीएफ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आाज भारताच्या देव जावियानं एकेरीचं जेतेपद मिळवत दुहेरी मुक्ट पटकावला काल देव यानं दुहेरीतही अजिंक्यपद मिळवलं होतं तर महीला गटाच्या एकेरीत रशियाच्या मारीया शेल्कोवा हिनंही विजेतेपद मिळवलं तर पीवायसी जिमखाना इथं जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत आज नागप्रच्या इर्शाद अहमदनं मुंबईच्या प्रशांत मोरेला पराभुत करत विजेतेपद पटकावलं तर महीला गटात एस अपुर्वा हिनं विजेतेपद मिळवलं

पुणे आणि परिसरात आज सकाळपासून आकाश निरभ्र होतं

नमस्कार